महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी उद्या चौथ्या टप्प्यातलं मतदान

डॉक्टर हरेकृष्ण मेहताब यांनी लिहीलेल्या ओडिशा इतिहास या प्स्तकाच्या हिंदी आवृत्तीचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलिप यांचं निधन

राहल गांधी पत्र ज्याला गरज आहे त्या प्रत्येकाला कोविडवरील लस द्या अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे सरकारच्या लस निर्यातीच्या निर्णयावरही त्यांनी आपल्या पत्रातून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे लस खरेदी आणि वितरण यात राज्य सरकारांच्या मताला प्राधान्य द्यावं असंही राहुल गांधी यांनी पत्रात लिहिलं आहे कोविड लसीकरणाला आपल्या पक्षाचा संपूर्ण पारिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे रवी शंकर प्रसाद दरम्यान देशात कोविड लशींचा तुटवडा असल्याचा राहुल गांधी यांचा दावा विधी मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी फेटाळून लावला आहे राहुल गांधी यांनी अजून लस का घेतली नाही असा प्रश्न प्रसाद यांनी ट्विटर संदेशातून विचारला आहे काँग्रेसचं सरकार असलेल्या राज्यात लशींचा तुटवडा नाही पण मूलभूत आरोग्य सुविधांची कमतरता आहे राहुल यांनी या राज्यांना लसीकरणाच्या नियोजनाबाबत पत्र लिहिलं पाहिजे असं रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे

दैनंदिन बाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात होती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज एकमतानं हा निर्णय घेण्यात आला राज्यातील कोरोनाची स्थिती विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि विविध राजकीय पक्षांनी केलेल्या मागण्या विचारात घेऊन हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले परीक्षा पुढे ढकलली असली तरी विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही अर्ज भरतानाचं वय गृहीत धरलं जाईल असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भातील निर्णय येत्या पाच दिवसात जाहीर करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आमचं प्राधान्य असून परिस्थितीचा आढावा घेऊन परिक्षेबाबत निर्णय घेतला जाईल असं गायकवाड यांनी सांगितलं दरम्यान ब्रेक द चेन मोहिमे अंतर्गत राज्य शासनाने जाहीर केलेली आठवडा अखेरची टाळेबंदी आजपासून सुरू झाली यासाठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे

या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याव्यतिरिक्त इतरांना विनाकारण बाहेर फिरता येणार नाही जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकानं बंद राहणार आहेत वाढत्या कोरोना प्रादूर्भावाचा पार्श्वभूमीवर छत्तीसगड बिहार आणि मध्य प्रदेश मध्येही निर्बंध कडक करण्यात आले आहेत रेल्वे देशातली रेल्वेसेवा थांबवण्याचा अथवा कमी करण्याचा कोणताही विचार नसल्याचं रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे ते आज नवी दिल्लीत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते

रेल्वे स्थानकांवरील गर्दी सामान्य आहे मागणीनुसार रेल्वेगाड्यांची संख्या वाढवली जाईल प्रवाशांची मोठी संख्या पाहता कोविड चाचणी निगेटीव्ह आल्याचं प्रमाणपत्र मागणंही रेल्वेला शक्य नाही असं शर्मा म्हणाले भारत आणि चीन भारत आणि चीन दरम्यान लष्करी चर्चेच्या अकराव्या फेरीला पूर्व लडाखमध्ये आजपासून सुरुवात झाली सरहद्दीवरील संघर्षांच्या ठिकाणांपासून आपल्या फौजा दूर नेण्यासंदर्भात दोन्ही देशांचे कमांडर पातळीवरील अधिकारी चर्चा करत आहेत

निवडणूक पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी उद्या चौथ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे यासाठीचा जाहीर प्रचार काल संपला

सुमारे सव्वा कोटी मतदार या उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत

पंतप्रधान ओडिशा ओडिशा इतिहास या डॉक्टर हरेकृष्ण मेहताब यांनी लिहीलेल्या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचं प्रकाशन आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं इतकी वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या देशाच्या पूर्वेकडील भागाचा विकास करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं

मेहताब यांच्याविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले ओडिशाचे माजी मुख्यमंत्री असलेले डॉ मेहताब हे केवळ स्वातंत्र्य चळवळीतले महत्त्वाचे नेते होते असं नाही तर त्यांनी ओडिशाच्या प्रगतीतही मोलाची भूमिका बजावली आहे या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ध्वनी डॉक्टर मेहताब यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मेहताब यांनी हे पुस्तक अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात बंदी असताना लिहिलं आहे

नगरच्या किल्ल्यातल्या तुरुंगात घालवलेल्या साडे तीन वर्षातचं मेहताब यांनी हे पुस्तक लिहिलं त्याचं आता हिंदीत रुपांतर झाल्यामुळे ओडिशाचा इतिहास देशाच्या अन्य भागातल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावेळी बोलताना देशाच्या इतिहासाचा अधिक सजग आणि व्यापक दृष्टीकोनातून अभ्यास होणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं इतिहास हा केवळ भूतकाळातला धडा नसून तो भविष्याचा आरसा आहे याच भूमिकेतून देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाला उजाळा दिला जात आहे असं पंतप्रधान म्हणाले स्वातंत्र्य संग्रामातल्या बऱ्याच घटना लोकांसमोर योग्य रितीनं आल्या नाहीत याबाबत खंत व्यक्त करत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही लोकांची चळवळ व्हावी यातून स्वातंत्र्य संग्रामात निर्माण झाली होती तशीच उर्जा निर्माण व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आकाशवाणी बातम्यांसाठी अनुपम यांच्यासह प्रशांत जाधव पुणे पंतप्रधान नेदरलँडस भारत आणि नेदरलँडस् यांच्यातलं सहकार्य लोकशाही मूल्यं आणि कायद्याचं राज्य या तत्त्वावर आधारित आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं नेदरलँडस्चे पंतप्रधान मार्क रुट यांच्याशी मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते हवामान बदल दहशतवाद आणि कोविड साथ याबाबतचा दोन्ही देशांचा दृष्टीकोन सारखाच आहे असं सांगून आता आम्ही हिंद प्रशांत महासागर पुरवठा साखळी आणि जागतिक डिजिटल प्रशासन यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवत आहोत असं पंतप्रधान म्हणाले जल क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीतून दोन्ही देशांमधल्या परस्परसंबधांना एक नवा आयाम मिळेल असं मोदी यांनी सांगितलं राजनाथ सिंह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कझाकिस्तानचे संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल नुरलन येरमेक्बायेव यांच्यात आज नवी दिल्लीत संरक्षण सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली संरक्षण उत्पादन क्षेत्रातही सहकार्य वाढवण्याची शक्यता आजमावण्यावर या चर्चेत दोन्ही मंत्र्यांचं एकमत झालं लेबनॉनमधल्या संयुक राष्ट्र अंतर्गत सुरक्षा दलात सामील होण्याची संधी कझाक सैनिकांना दिल्याबद्दल कझाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी राजनाथ सिंह यांचे आभार मानले आहेत नॅनोरिनिफर स्फोटकं शोधून काढणाऱ्या जगातल्या पहिल्या अतीसूक्ष्म सेन्सर असलेल्या नॅनोस्निफर या उपकरणाचं अनावरण आज केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते झालं नॅनोस्निफर हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं उचललेलं एक पाऊल आहे असं निशंक यावेळी म्हणाले या उपकरणामुळे स्फोटकं शोधणारी उपकरणं आयात करण्याचा खर्च वाचेल आणि इतरांनाही संशोधन करुन नवी उपकरणं बनवण्याची प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा निशंक यांनी व्यक्त केली

अमेरिका चीन अमेरिकेनं चीनच्या आणखी सात सुपर कॉम्प्युटर संशोधन प्रयोगशाळा आणि उत्पादक यांचा निर्यातीच्या काळ्या यादीत समावेश केला आहे यामुळे चीन लष्करासाठी विकसित करत असलेली शस्त्र बनवण्यासाठी अमेरिकी तंत्रज्ञान वापरू शकणार नाही

निधन ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पति प्रिन्स फिलिप यांचं आज निधन झालं

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रिन्स फिलीप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे प्रिन्स फिलीप यांनी सैन्य दलात आणि समाजसेवेच्या क्षेत्रात मोठं योगदान दिलं या दुःखाच्या प्रसंगात ब्रिटनची जनता आणि राज घराण्याप्रती सहवेदना व्यक्त करतो असं मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे

चेन्नईतल्या चेपॉक मैदानावर सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात सुरु आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला